विधी आणि न्याय मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता

यासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च येईल लैंगिक छळप्रकरणी तपासासाठी विशेष संच खरेदी करण्याच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावालाही मंत्रालयानं मंजुरी दिली आहे

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शेट्टी आणि त्यांची पत्नी आशालता यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवला

या घोटाळ्यातला प्रमुख आरोपी नीरव मोदी याला बेकायदा कर्जवाटप केल्याप्रकरणी शेट्टी यांना फेब्रवारी महिन्यात सीबीआयनं अटक केली होती

ते काल सोलापूर इथं वार्ताहारांशी बोलत होते त्यामुळे शेतकऱ्यांना द्ष्काळाची मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळणार असल्याम्ळे समाजानं आंदोलन करून शासकीय कामकाजामध्ये व्यत्यय आणू नये असं ते म्हणाले

ते काल ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता वार्ताहरांशी बोलत होते मराठा समाजाला तात्पूरतं आरक्षण हवं की टिकावू आरक्षण हवं याचा निर्णय मराठा समाजानं घ्यायला हवा असं तावडे यावेळी म्हणाले मराठा आरक्षणासोबतच आता धनगर समाजाला देखील आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं पश् संवर्धन आणि दग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं ते काल गोंदिया इथं बोलत होते मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून धनगर आरक्षणाबाबत केवळ केंद्राकडे शिफारस करणं बाकी आहे अशी माहिती जानकर यांनी यावेळी दिली येत्या एक ते दीड महिन्यात केंद्र सरकारकडे शिफारस पाठवू असं ते म्हणाले

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा जंगलात अवनी वाधिणीला गोळी झाडून मारल्या प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीची काल प्नर्रचना करण्यात आली प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉक्टर एस

पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये व्याघ्र तज्ज्ञ बंगरुळच्या वन्य जीव अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर उल्हास कारंथ यांची सहअध्यक्षपदी तर डेहराड्रनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक डॉक्टर पराग निगम यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर सदस्य सचिव म्हणून आणि मुंबईचे वन्य जीव संरक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अनिश अंधेरिया डेहराडूनचे डॉक्टर बिलाल हबीब हे समितीचे अन्य सदस्य आहेत

डिजीटल पत्रकारितेचं सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणं गरजेचं असल्याचं मत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे यांनी यावेळी व्यक्त केलं साधन आणि साध्य याचा योग्य तो मेळ बसवून त्याचा वापर हा विधायक कामांसाठीच केला जाणं हे भान वापरकर्त्यांनी प्राधान्यानं जपणं हे डिजीटल पत्रकारितेसमोरचं आव्हान असल्याचं त्यांनी नमूद केलं बीड तसंच नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातही राष्ट्रीय मुद्रण पत्रकारिता दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लातूर तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ऊसासह अनेक पिकं जळून गेली आहेत या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा मागणीचं निवेदन लातूर तालुका काँग्रेस समितीच्यावतीनं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना देण्यात आलं पाण्याचे जे स्त्रोत उपलब्ध आहेत ते शासनानं अधिग्रहीत करुन पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकट्या शेतकऱ्याला शेती करणे अशक्य आहे त्यामुळे गटशेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती करणे अनिवार्य असल्याचा निष्कर्ष काल औरंगाबाद इथं झालेल्या कार्यशाळेत मान्यवरांनी काढला आहे हे वर्ष राष्टीय तुणधान्य पौष्टिक वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे त्या अनुषंगानं काल क्रेषी विभाग इन्स्टिट्यूशन ऑफ एप्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमानं गटशेतीद्वारे गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादन मूल्यवृद्धी पणन आणि निर्यात या विषयावर एकदिवसाची कार्यशाळा घेण्यात आली परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा क्रषी विद्यापीठाचे कुलग़रू डॉ अशोक ढवण डॉ राजाराम देशम्ख विभागीय आयुक्त डॉ पुरूषोत्तम भापकर आणि माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांनी मार्गदर्शन केलं तर शेतमालाची निर्यात जीआय नोंदणी बाजार भाव तंत्रज्ञान या विषयी या क्षेत्रातल्या तज्ञांनी शेतकरी गटांना मार्गदर्शन केलं

जिंतूर तालुक्यातले वाळू धक्के बंद असल्यामुळे बांधकाम मज्रांवर उपासमारी होत आहे अनेक वेळा निवेदनं देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारनं टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरु केलेल्या सुकन्या समृध्दी ठेव योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे

मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी ही एक सर्वोत्तम गृंतवणुकीची संधी उपलब्ध झाली असल्याचं मत पालक व्यक्त करत आहेत जिल्ह्यातील सुप्रिया जोशी या लाभार्थी असून या योजनेविषयी त्यांनी आपलं मत या शब्दात व्यक्त केलं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सुकन्या समृध्दी योजनेसंदर्भात मला माहिती मिळाली पोस्ट ऑफिसमध्ये ही माहिती आणखी द्रढ झाली या माहितीमध्ये असं कळलं की मूलीच्या नावे दरमहा एक हजार रूपये पासून कितीही पैसे भरले तर तिच्या आठराव्या वर्षी तुम्हाला ती सगळी रक्कम व्याजासह परत मिळेल या पैशांचा उपयोग तिच्या शिक्षणासाठी नक्की करू शकतो

या योजनेसाठी केंद्र सरकारला ख्रप ख्रप धन्यवाद

नांदेड विभागातून दोन विशेष रेल्वेगाड्याही पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत

बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोदा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव जाधव यांचं काल हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

पंचायती समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य अशी त्यांची दीर्घ राजकीय कारकीर्द होती त्यांच्या पार्थिवावर आज पाटोदा इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत